प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौ यावर आज कोलकाता श्वें पोचले आहेत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानखर आणि कोलकताचे महापौर फिरहाद हकीम यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं ऐतिहासिक करन्सी बिल्डींगसह चार वास्तूंचं लोकार्पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे याबरोबरच हावडा पुलाच्या डिजिटल प्रकाश आणि ध्वनी यंत्रणेचं उद्घाटनही ते करणार आहेत

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत फेरविचार करावा अशी विनंती केली नामवंत कन्नड विद्वान आणि कार्यकर्ते एम चिदानंद मूर्ती यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे मूर्ती यांचं आज पहाटे बेंगळुरू श्री रुग्णालयात निधन झालं

कन्नड भाषेच्या आणि समृद्ध पीहासाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मूर्ती यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते मूर्ती यांचं निधन ही अत्यंत दुःखद घटना असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना प्रधानमंत्री म्हणाले

कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष असून या कार्यक्रमात देशभरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षक सहभागी होतील निवडक विद्यार्थ्यांच्या प्रशांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर देतील परीक्षेच्या ताणावर कशा प्रकारे मात करायची याबाबत प्रधानमंत्री मार्गदर्शन करतील गेल्या वर्षी या कार्यक्रमात आपण प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यांच्या भाषणानं आपण भारावुन गेलो होतो असं कानपूर मधली केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा यादव हिनं आकाशांणीला सांगितलं प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी आपण अत्यंत उत्सुक असल्याचं जम्मु मधल्या गर्व्हमेंट गर्ल्स मॉडेल हायर सेंकडरी स्कूलची विद्यार्थिनी तुषारीका हिनं सांगितलं गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आश्वस्त या देशातील पहिल्या सायबर गुन्हे प्रतिबंधक पोर्टलचं आज गुजरातमधल्या गांधीनगर श्विं उद्घाटन झालं शाह यांनी आज सकाळी गांधीनगर श्विं महात्मा गांधी मंदिरात गुजरात पोलीस आणि भारतीय पोस्ट खात्याच्या विविध लोककेंद्री प्रकल्पांचं उद्घाटन केलं कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं राज्यातल्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यामधे विश्वास आणि आश्वस्त या क्षेत्र प्रकल्पांची कळीची भूमिका असेल असं ते म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून लष्कराचे दोन भारवाहक मारल्या गेल्या प्रकरणी काँप्रेसनं आज सरकारवर टीका केली पाकिस्तानच्या या आचारशून्यतेबाबत प्रधानमंत्री आणि संरक्षणमंत्री मौन बाळगून असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे यासंदर्भात आलेल्या वृत्तांचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत ई गव्हर्नन्सचा वापर करण्याची आवश्यकता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे

पारदर्शकता आणि अचूकतेसाठी पुणे आणि मुंबई क्वे परवान्यासाठीची चाचणी संगणकाच्या माध्यमातून होईल असं त्यांनी सांगितलं पीयूसी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दोन हजार केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं गडकरी यांनी सांगितलं रस्ते सुरक्षेसाठी सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था वाहन वितरक संस्था आणि खासगी बस चालकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी सांगितलं नौदलासाठीच्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचं आज आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजावर यशस्वी अवतरण करण्यात आलं हे लढाऊ विमान लवकरच आयएनएस विक्रमादित्य वरून त्याचं प्रथम उड्डाण करेल अशी अपेक्षा आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं या विमानाची रचना केली आहे या यशस्वी अवतरणाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त करत डीआरडीओ आणि नौदलाच्या अधिका यांचं अभिनंदन केलं आहे

ते आज कोलकाता श्वे पूर्वोदय या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत हाते पश्चिम बंगाल छत्तीसगड आंध्र प्रदेशचा उत्तरभाग झारखंड आणि ओदिशा मधल्या भागास जिल्ह्यांना पोलाद क्षेत्रातल्या विकासाद्वारे प्रगतीपथावर नेता येईल असं ते म्हणाले

तसंच वीस जणांना वाचवण्यात यश मिळालं असल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं

देशाच्या संविधानाला आणि न्याय समता बंधुत्व या सारनाम्यातील मूल्यांशी भारतीय सैनदले प्रतिबद्ध आहे असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज केलं

भारतीय सैन्यदल हे भारतीयांचं भारतीयांच्यासाठीचं सैन्यदल आहे असं ते म्हणाले सैन्यातील जवान असो वा अधिकारी सैन्याची संविधानाशी प्रतिबद्धता असते आणि या बांधिलकीनं सैन्यदलाचे सर्व कार्य सदैव चालते असं ते म्हणाले प्रशिक्षण एकसंघता सैन्यदलातली व्यक्ती आणि यंत्रसामग्रीची गुणवत्ता हे आपल्या कार्यातील आवडते विषय असल्याचंही जनरल नरवणे म्हणाले भारतीय सैन्यदलाच्या एकात्मिककरणामधे सैन्यदल प्रमुखाची स्थापना आणि लष्कर विभागाची स्वतंत्र उभारणी याबाबी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या विकासासाठी राजकीय मतभेद दूर ठेवले पाहिजेत असं उपराष्ट्रपती एम व्यकंय्या नायडू यांनी म्हटलं आहे

आदानप्रदान आणि आत्मीयता हा भारतीय संस्कृतीचा पाया असून आपल्या देशाचा प्तिहास वारसा संस्कृती आणि संगीत यांचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा असं आवाहन उपराष्ट्रपर्तींनी केलं ओमानचे सुलतान खबूस बिन सईद यांच्या निधनाबद्दल युनायटेड अरब अमिरातीचे सत्ताधीश शेख मोहम्म्द बिन रशिद अल् मख्तूम यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून शोक प्रकट केला आहे सईद यांचं काल संध्याकाळी निधन झालं खबूस यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याचं सरकारी वृत्तमाध्यमांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याच्या घटनेची संपूर्ण जबाबदारी जिणचे क्रांतिकारी रक्षक जनरल अमिर अली हाजीजदेह यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सैन्याच्या तुकडीनं स्वीकारली आहे स्थानिक दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात त्यांनी ही कबुली दिली आसाममधे गुवाहाटी बें सुरु असलेल्या खेलो डिया युवाक्रीडास्पर्धेत आज तिरंदाजी जिम्नॅस्टीक्स जुडो कबड्डी नेमबाजी टेबलटेनिस आणि हॉलीबॉलसह अनेक क्रीडाप्रकारातील सामने खेळले जाणार आहेत काल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं तर तालबद्ध जिम्नॅशियम मध्ये महाराष्ट्राच्या अस्मी भदाडे हिनं सुवर्णपदक आणि श्रेया बंगाले हिनं रौप्यपदक पटकावलं कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपाशा तालुकदार हिनं कांस्य पदक मिळवून सर्वांची मनं जिंकली